असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी देखील यावेळी उपस्थित आहेत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत प्रधानमंत्र्यांची भेट आणि या कराराचं स्वागत करण्यासाठी ऑल बोडो स्टुडंट्स युनियन या संघटनेनं काल एक बाईक रस्ती काढली

आसामधल्या सर्वात जास्त सदस्य असलेल्या जमातींपैकी एक असलेल्या बोडो जमातीला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा करार केला होता

बोडो शांतता करार म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाचं आणि आसाममध्ये चिरंतन शांतता निर्माण करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचं आणखी एक उदाहरण आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे मोदी सरकार नव्या आकांक्षांच प्रतीक आहे असं त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे कश्मीरमधे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यांविरुद्ध प्रशासनानं सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे काल संध्याकाळी या दोन्ही नेत्यांना याबाबतचा आदेश सुर्पूद केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं या दोघांबरोबरच नॅशनल कॉन्फान्सचे सरचि जीस अली मोहमद सागर आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते सरताज मदनी यांच्याविरुद्वही सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे

सुरक्षादलांमधे उत्तम समन्वय आणि ताळमेळ असावा असं आवाहन जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी केलं आहे ते काल श्रीनगरमधे संयुक्त सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते जम्मू कश्मीरमधे शांतता कायम राखण्यासाठी सुरक्षा दलं करत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली गुन्हेगारी मुक्त् समाज निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी तत्वांना रोखणारी कायमस्वरूपी सुरक्षा प्रस्थापित करण्यांच आवाहन मुर्मू यांनी सुरक्षा दलांना केलं त्याआधी पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी जम्मू कश्मीरमधल्या सध्याच्या सुरक्षास्थितीचा लेखाजोखा मांडला

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालय आज धेणार आहे याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा अंमलात आणायला कनिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिली होती त्याविरोधात केंद्रसरकारनं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फे ाळली त्याविरुद्ध केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

न रोज यांनी काल न्यायालयाला सांगितलं दिल्लीत शाहीन बाग ा ्झें सुरु असलेल्या निदर्शकांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी करणार आहे आजच या प्रकरणी सुनावणी घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ देण्याची आपली डेछा नसल्यानं येत्या दहा तारखेला सुनावणी करणार असल्याचं न्यायमूर्ती एस के कौर आणि के

जोसेफ यांच्या पीठांन सांगितलं यात लोकांना येणाऱ्या समस्येची आपल्याला जाणीव आहे आणि ती कशी सोडवता येईल याचा विचार आपण करू असं न्यायालयानं सांगितलं हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे परत का पाठवू नये याबाबत युक्तीवाद करण्यासाठी तयारी करुन सोमवारी यावं असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे ते आज राज्यसभेत बोलत होते अनुदानीत अन्नधान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाचं वैध राहतील असं त्यांनी सांगितलं

एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजना येत्या जूनपासून देशभर लागू होणार आहे सध्या महाराष्ट्रासह बारा राज्यांमधे ही योजना चालू आहे नव्या शिधापत्रिकांसाठी कोणत्याही खासगी व्यावसायिकाशी आपल्या मंत्रालयानं संपर्क साधलेला नाही बनाव शिधापत्रिका जारी झाल्यासंर्दभात सरकार सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकतं असं पासवान यांनी सांगितलं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे झालेल्या गदारोळानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब झालं राह्ल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रधानमंत्र्याबाबत राह्ल गांधी यांच्या कथित वक्तव्यावरुन हर्षवर्धन यांनी ींका केली त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केली या गदारोळात अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब केलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे सत्तर सदस्यांच्या विधानसभेसाठी उद्या निवडणूक होणार आहे

सुरक्षेसाठी पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कंपन्या पुरेशा प्रमाणात तैनात केल्या आहेत निवडणूक आयोगानं टपालाद्वारे मतदानाची आणि ज्येष्ठ नागरिकांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत ने आण करण्याची विशेष सुविधा उपलब्ध केली आहे येमेनमधे एका मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेत अमेरिकी लष्करानं अल कायदाचा नेता कासीम अल रिमी याला ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट केलं आहे ते अमेरिकेच्या भूमीवर हल्ले घडवून आणणाऱ्या अकाप अर्थात अल कायदा िने अरेबियन पेनिन्शुला या अल कायदाच्या सर्वात धोकादायक शाखेचा तो संस्थापक होता रिमी ठार झाल्यामुळे अल कायदाच्या जगभरातल्या कारवायांना आणखी हादरा बसणार असून या दहशतवादी ग िनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण केलेला धोका निवळणार असल्याचं ट्रंप यांनी सांगितलं

आतापर्यंत कोणामध्येही कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेली नाहीत आणि या सर्वांना टोक्यो इथल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यापूर्वी त्यांची सखोल तपासणी केली जाईल असं जपानचे मुख्य मंत्रिमंडळ सचिव योशिहिदे सुगा यांनी वार्ताहरांना सांगितलं

चीननं काल वुहानमधल्या जिनयिंज रुग्णालयत कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली